अजित पवार कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी चर्चा करुन प्रशासनानं निर्णय घ्यावा अशी सूचना उपमुख्यमंत्री आणि जिल्हयाचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी आज दिली विधानभवन सभागृहात काल अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते कोरोनाचा रुग्णदर आणि मृत्युदर कमी होण गरजेचं असून यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात ग्रामीण भागात नव्यानं उभारलेल्या रुग्णालयांसाठी विशेष बाब म्हणून तात्काळ पदनिर्मिती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तसंच रुग्णावर उपचार करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असं पवार म्हणाले रुग्णांना आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा यासाठी प्रशासनाने अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करावे अशा सूचनाही अजित पवार यांनी दिल्या

कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी किमान दोन दिवस आपल्या कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी जनता कर्फ्यूचं पालन स्वयंस्फूर्तीने करावं असं आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केलं आहे जनता कर्फ्यू दरम्यान केवळ वैद्यकीय सुविधा आणि औषधांची दुकानं वगळता काहीही सुरू राहणार नाही अनेक व्यापारी संघटनांनी आपण जनता कर्फ्यू पाळणार असल्याचे पत्र आपल्याला दिले असल्याचंही महापौर संदीप जोशी यांनी सांगितलं

सोलापूर जिल्ह्यातल्या कोरोना परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला हा आढावा

या आजारामुळे जिल्ह्यातील नऊशेहन जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे जिल्हा प्रशासन राबवत असलेल्या विविध उपाय योजनांमुळे कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाला आळा बसला आहे जिल्ह्यातील मृत्यू दर कमी करण्यासाठी मुंबई पुणे दिल्ली इथल्या तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेवून रुग्णांना उपचार देण्यासाठी प्रशासनानं टेली आयसीय प्रणाली सुरु केली आहे

या काळात मनुष्यबळ कमी पड् नये यासाठी कंत्राटी भरती करण्यात येणार आहे तसंच खाजगी रुग्णालयात वाढीव बिलं आकारण्याच्या तक्रारी वाढल्याने त्या ठिकाणी बिलं तपासण्यासाठी शासकीय लेखा परिक्षकांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या अस्थापना जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत

विभागिय आयक्त सचना धुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींची तपासणी करावी चाचण्यांची संख्या वाढवावी त्याचबरोबर स्वेंब तपासणीचा अहवाल लवकर मिळावा यासाठी प्रयोगशाळेची क्षमता वाढवावी अशा विविध सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संबंधितांना दिल्या आहेत विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुरुवारी प्रथमच ते धुळे जिल्हाच्या दौऱ्यावर आले होते या दौऱ्यात त्यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेतली बैठकीनंतर गमे यांनी धूळे शहरातील जून्या जिल्हा रुग्णालयात महापालिकेने सुरु केलेल्या कोविड सेंटरचीही पाहणी केली जिल्हाधिकारी संजय यादव यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती गमे यांना दिली

नांदेड जिल्ह्यातल्या शासकीय तसंच खासगी रुग्णालयांना कोविडच्या रुग्णांवर उपचारांसाठी प्राणवायूचा तुटवडा भासत होता ही बाब लक्षात घेऊन संपर्कमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड शहरातील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय तसंच गुरू गोविंदसिंघजी स्मारक शासकीय रुग्णालयास अतिरिक्त प्राणवायू निर्मिती प्रकल्प सूरू करण्यास अलीकडेच मान्यता दिली होती पुरातत्व भारतीय पुरातत्व खात्याची ऐतिहासिक वारसास्थळे अजूनही बंद आहेत त्यामुळं या खात्याला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे पुण्यातील वारसास्थळे गेल्या सहा महिन्यांपासून बंदच आहेत याबाबतचा अधिक वृतांत आमच्या प्रतिनिधीकडून कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून अद्यापही ऐतिहासिक वारसास्थळं बद आहेत

पुण्यातील आगाखान पॅलेसशनवारवाडाकार्ल्याची लेणी भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येतात

ऐतिहासिक वारसास्थळांच्या जतनातून उत्पन्न कमावण्याचा केंद्र सरकारचा उद्देश नसला तरीही टाळेबंदीमुळं आर्थिक तोटा भारतीय पुरातत्व विभागालाही झाला आहे राज्य शासनानं परवानगी दिल्यानंतरच ऐतिहासिक वारसास्थळं सुरू होतील अशी माहिती भारतीय प्रातत्व खात्याच्या पुणे विभागाचे संरक्षक सहाय्यक गजानन मंडावरे यांनी दिली आकाशवाणी बातम्यांसाठी प्रसाद पाठक प्णे

आय एम एस आर वैद्यकीय महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी चारशे खाटांच्या स्वतंत्र कक्षाचं उद्घाटन संपर्कमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते काल करण्यात आलं लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत आहे त्या पार्शंभूमीवर यशवंतराव ग्रामीण रूग्णालयात कोरोना रूग्णांना अद्ययावत उपचार सुविधा देण्यात येत आहेत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कार्यरत असलेलं हे केंद्र लातूरकरांसाठी आशेचा किरण ठरत असल्याचं प्रतिपादन अमित देशमुख यांनी यावेळी केलं

सीजीएचएस केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या आणि या कार्यालयांमधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली तर पेशाअभावी या रूग्णांचे उपचार थांबू नयेत यासाठी सेंटूल गव्हर्नमेंट हेल्थ स्किम अर्थात सी जी एच एस तर्फे रूग्णांच्या उपचाराचा खर्च देण्यात येणार आहे ऐक्यात यासंबंधी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधिकडून पुणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे अशा परिस्थितीत कोविड रुग्ण असलेल्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सीजीएचएसचे दवाखाने आणि सीजीएचएस संलग्नित दवाखान्यांत किंवा रूग्णालयात उपचारासाठी जागा मिळेलच असं नाही त्यामुळं अशा रूग्णांनी राज्य सरकारच्या किंवा खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावं राज्य सरकारच्या नियमावलीनुसारच रूग्णांच्या उपचाराचा खर्च सीजीएचएसतर्फे देण्यात येईल अशी माहिती सीजीएचएसच्या पुणे विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ अनुराधा सोंडूर यांनी दिली आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार